कोणाचंही नागरिकत्व हिरावलं जाणार नाही अशीच राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे यासंदर्भात तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते चर्चा करून निर्णय घेतील आणि तो सर्वाना मान्य असेल असं त्यांनी नागप्रात घेतलेल्या वार्ताहर परिषदेत सांगितलं महिला अत्याचारांना चाप लावण्यासाठी आंधप्रदेशच्या धर्तीवर दिशा कायदा आणणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार पाच वर्ष टिकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला महाविकास आघाडीचं कामकाज म्ख्यमंत्री उदधव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली व्यवस्थित सुरु आहे असं जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हटलं आहे आघाडीतल्या घटकपक्षांमधे कोणतीही ध्सपूस नाही समन्वयानं सर्वजण करत अरत आहेत असं त्यांनी सांगितलं देवेंद्र फडनवीस फारकाळ विरोधी पक्षनेते किंवा माजी मुख्यमंत्री राहणार नाहीत असं भाकित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाहक भैयाजी जोशी यांनी केलं आहे त्यावर प्रतिक्रिया देताना फडनवीस दिल्लीत जाऊन चांगलं काम करतील त्यांना आमच्याकडून शुभेच्छा असं पाटील म्हणाले ते आज कोल्हापूरात बातमीदारांशी बोलत होते सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या पूनरुज्जीवनाची गरज केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी व्यक्त केली आहे त्यासाठी केंद्र सरकारनं अनेक पावलं उचलली असल्याचं ते म्हणाले

हर्षवर्धन यांच्या हस्ते आज नवी मुंबई इथं राष्ट्रीय जनआरोग्य प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेच्या नव्या इमारतीचं लोकार्पण झालं त्यावेळी ते बोलत होते निवासी कर्मचाऱ्यांसाठीच्या इमारतीचा शिलान्यासही यावेळी करण्यात आला देशात उत्तमप्रकारे विकसित आरोग्यसेवा यंत्रणा निगराणी यंत्रणा आहेच मात्र त्याला चालना देण्याची आवश्यकता आहे असं डॉ हर्षवर्धन यांनी सांगितलं देवनार इथं आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेत बांधण्यात येणाऱ्या शैक्षणिक आणि प्रशासकीय इमारतीचा शिलान्यासही त्यांच्या हस्ते आज झाला या संस्थेत होत असलेलं संशोधन देशासाठी महत्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं माता मृत्यूदर कमी करण्यात महाराष्ट्राच्या प्रयत्नांचं त्यांनी यावेळी कौत्क केलं सेवाग्राम पवनार वर्धा विकास आराखड्यातली कामं दोन ऑक्टोबरपूर्वी पूर्ण करावीत असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत कर्तव्यात कसूर करणा या अधिका यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे सेवाग्राम पवनार वर्धा विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसंदर्भात आज मंत्रालयात बैठक आयोजित केली होती यासंबंधातली कामं दर्जेदार होतील याकडे पालकमंत्री जिल्हाधिकारी आणि संबंधित लोकप्रतिनिधींनी व्यक्तिशः लक्ष घालावं या विकासकामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही पवार यांनी दिली वादग्रस्त वक्तव्य करणा या एमआयएनचे नेते वारिस पठाण यांच्या विरोधात कारवाई करण्याच्या सूचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्या आहेत ते आज नागपूरात वार्ताहर परिषदेत बोलत होते कर्नाटकात कलब्र्गी पोलीस ठाण्यात वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी पठाण यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे गुलबर्गा इथल्या जाहीर सभैत त्यांनी वादग्रस्त विधान केलं होतं वारिस पठाण यांनी माफी मागावी अन्यथा राज्य सरकारनं त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी केली आहे येत्या मार्च महिन्यात होऊ घातलेल्या राज्यसभा निवडण्कीच्या उमेदवारीसाठी इच्छुकांमध्ये मोठी चुरस आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्षाध्यक्ष शरद पवार तर भाजपकडून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे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

त्यामुळे या सात जागांसाठी मार्च महिन्यात निवडणुक अपेक्षित आहे शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं ही निवडणूक महाराष्ट्र विकास आघाडी म्हणून लढवण्याचा निर्णय घेतला आहे येत्या सात मार्चला मुख्यमंत्री उदधव ठाकरे शिवसैनिकांसह अयोध्येला जाणार असल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज ट्विटरवरून दिली सात मार्चला अयोध्येत पोहोचल्यानंतर उद्धव ठाकरे श्रीरामाचं दर्शन घेतील त्यानंतर ते संध्याकाळी शरयू आरतीला उपस्थित राहणार आहेत राज्यात पर्यटन क्षेत्रासाठी अनेक संधी असल्याचं पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे ते आज मुंबईत एका वृतवाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते आपल्याकडे जंगलं समुद्र किनारा किल्ले यासह अनेक उत्तमोतम पर्यटन स्थळं आहेत त्याचा चांगला उपयोग करुन घ्यायला हवा रोजगार वाढवायला हवा असं ते म्हणाले स्वीडन जर्मनी अमेरिका यासह अनेक देशांचे अनेक कारखानेदेखील राज्यात असल्याचं ते म्हणाले कचरा व्यवस्थापनासंदर्भात जनजागृती केली जात आहे मुंबईत दहा हजार टनावरुन साडेसहा हजार टनावर कच याचं प्रमाण आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं हवामान बदलाचा परिणाम राज्यातही होऊ लागला आहे हे बदल रोखण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली अवैध ऑनलाईन लॉटरीवर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजनांच्या अभ्यासाकरता पोलीस आणि वितविभागाचे अधिकारी पश्चिम बंगालला जाणार आहेत राज्याच्या महस्लात अवैध ऑनलाईन लॉटरीमुळे घट होत आहे ती रोखण्यासाठी पश्चिम बंगाल सरकारनं केलेल्या उपाय योजनांचा अभ्यास करण्यासाठी हे पथक पाठवून माहिती घ्यावी असे निर्देश उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले लॉटरीच्या महस्लातून वाढली जाणारी रक्कम पोलीस दलाच्या ग़हनिर्माणासाठी वापरण्यात येईल असंही पवार यांनी स्पष्ट केलं मुंबई महानगरपालिकेच्या शाळांप्रमाणे यवतमाळ जिल्हा परिषदेच्या शाळांचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्याचं आश्वासन पालकमंत्री संजय राठोड यांनी दिलं शिक्षण विभागाच्यावतीनं आयोजित आदर्श शिक्षक आणि ग्णवंत विद्यार्थ्यांच्या प्रस्कार वितरण समारंभात ते आज यवतमाळमध्ये बोलत होते आंतरराष्ट्रीय सर्व शाखीय ब्राम्हण अधिवेशनाचं उद्धाटन आज कोल्हाप्रात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते झालं जात आणि धर्मव्यवस्थेत समाज अडकल्यानं देशातल्या आर्थिक परिस्थितीकडे कोणाचं लक्ष जात नाही असं पाटील यावेळी म्हणाले हे अधिवेशन दोन दिवस चालणार आहे

पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष मुझफ्फर हसैन यांनी आज औरंगाबादमध्ये वार्ताहर परिषदेत याची माहिती दिली भारतीय जनता पक्षाच्या औरंगाबाद कार्यकारणीमधल्या काही पदाधिकाऱ्यांना पक्ष विरोधी वर्तनाम्ळे आज काढून टाकण्यात आलं आहे शहर जिल्हा पदाधिकारी य्वा मोर्चा अध्यक्ष सचिन झवेरी अन्सूचीत जाती मोर्चा अध्यक्ष उत्तम अंभोरे शहर चिटणीस रंगनाथ राठोड आणि संतोष स्रे यांच्याविरुद्ध ही कारवाई करण्यात आल्याचं भाजप शहर जिल्हाध्यक्ष संजय केणेकर यांनी म्हटलं आहे हिंगोली जिल्हा पोलीस दलानं एकात्मता संदेश देण्यासाठी उदया रन फॉर युनिटी मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलं आहे संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर आयोजित या स्पर्धेत अठरा वर्षावरील महिला आणि प्रुषांनी सहभाग घ्यावा आणि ही स्पर्धा यशस्वी करावी असं आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक योगेशक्मार यांनी केलं आहे म्ंबई प्णे द्रतगती मार्गावर बोरघाटात आज पहाटे एका मोटारीच्या अपघातात एकाचा मृत्यू झाला बार्शीहून म्ंबईला जात असलेल्या या मोटारीच्या चालकाचा ताबा सुटून मोटार रस्त्याच्या कठड्यावर आदळल्यानं हा अपघात झाला मनमाड मालेगांव धुळे इंदौर रेल्वेमार्गाचे स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भूमिपूजन केलं आहे त्यामुळे हा रेल्वेमार्ग होणारच असा विश्वास धुळे लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ सुभाष भामरे यांनी आज व्यक्त केला आज ध्ळ्यात घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते

ब्लडाणा जिल्ह्यात अमडाप्र इथं अपतहताला सोडण्यासाठी पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरोधात ग्न्हा दाखल केला आहे याप्रकरणी दोघांना अटक केली असून त्यात श्रीकृष्ण खानझोडे आणि राहूल माहाप्रे यांचा समावेश आहे

कोल्हापूरात आज झालेल्या संघाच्या मेळाव्यात हा निर्णय घेण्यात आला येत्या दोन दिवसात विदर्भात त्रळक ठिकाणी पाऊस पडण्याची तर संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे